सकाळी आठ वाजल्यापासून ही यंत्रणा कार्यरत झाली आहे सरकारनं इंधनाची तसंच वेळेची बचत प्रद्षणाला आळा आणि अडथळयाविना रहदारी सुरळीत रहावी या उद्देशानं राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन यंत्रणेन्वये फास्टॅगच्या माध्यमातून टोल संकलनाची व्यवस्था उभारली आहे यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यांवर वाहन थांबवण्याची गरज भासणार नाही वाहन टोलनाक्यावर आल्यावर रेडीओ ध्वनीलहरींच्या जोडणीम्के वाहनधारकांकडून थेट टोल वजात व्हायला मदत होणार आहे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीची सर्व तयारी झाली आहे

निवडणूकीची सर्व साम्गी मतदान केंद्रावर पाठवल्याचं झारखंडचे म्ख्य निवडणूक अधिकारी विजयक्मार चौबे यांनी सांगितलं निवडणूक अधिका यांना आपआपल्या मतदान केंद्रांवर आज दुपारपर्यंत पोहचण्याचे निर्देश चौबे यांनी दिले आहेत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्वरित विजय मिळवण्याच्या हष्टीनं तंदुरुस्त सैन्यदलांच्या उभारणीवर भर दिला

ते काल मुंबईत मनोहर परिकर यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते राष्ट्रीय स्रक्षेला असलेला धोका दिवसेंदिवस वाढतच असून प्रत्येक नागरिकानं राष्ट्रीय सुरुक्षेत सहभागी असलं पाहिजे असं ते म्हणाले

नवी दिल्ली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जामंत्री आर

सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय उर्जा संवर्धन प्रस्कार देण्यात आले

देशाच्या शाश्वत विकासाविषयक दृष्टीकोनासाठी उर्जासंवर्धन आवश्यक असल्याचं सांगत सिंग यांनी यावेळी उर्जा बचतीसंदर्भात काम करणा या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियंसीच्या कार्याचं कौतूक केलं सौर उर्जेवर अधिक वॉटर हिटरना उर्जा बचतीच्या स्टार मानक कार्यक्रमात सहभागी करायलाही स्रुवात झाली न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस

बोबडे यांनी म्हटलं आहे ते काल नागपूरात उच्च न्यायालय वकील संघटनेनं त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते

मात्र मानवी बदधीनं दिल्या जाणा या निर्णयप्रक्रियेला कृत्रिम बदधिमता पर्याय ठरु शकत नाही असा खूलासा बोबडे यांनी केला नागपूर उच्च न्यायालयाच्या हेरीटेज वास्तूचं उद्घाटन बोबडे यांच्या हस्ते यावेळी झालं

या प्रकरणांमधे दिवाणी फौजदारी तसंच कामगार विषयक प्रकरणांचा समावेश होता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उदयापासून सुरु होत आहे

या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक यांची कर्जमाफी प्रकल्प स्थगिती असे मुद्दे मांडले जाणार आहेत अधिवेशानात तारांकित प्रश्नोतराचा तास होणार नाही अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे प्रवणी मागण्या लक्षवेधीसूचनासह शासकीय विधेयके तसंच सताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव चर्चीला जाणार आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी केल्या जाणा या विविध आंदोलनात दगडफेक तसंच अन्न्य बेकायदेशीर कारवायांमधल्या किशोरवयीन बालकांच्या वापर आणि सहभागांबददल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकाना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत काही ठिकाणी दगडफेक तसंच इतर बेकायदेशीर कारवायांमधे बालकांचा वापर केला जात असल्याचं निदर्शनाला आल्याचं आयोगानं म्हटलं आहे

ग्वाहाटी आणि दिब्गडमधे संचारबंदी शिथील केली आहे दरम्यान आसाम सरकारनं आसाममधे अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी दोन विशेष दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत मेघालयातही संचारबंदी नऊ तासांसाठी शिथिल केली आहे मेघालय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतली आसाम आणि मेघालयातल्या तणावसदृश परिस्थितीमुळे विद्यापीठ अनृदान आयोगाची आज होणारी सी एस

य्जीसी राष्ट्रीय पात्रता परिक्षा प्ढे ढकलण्यात आली आहे इतर राज्यांमधे ही परिक्षा नियोजित वेळापत्रकान्सार आजच होणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जाहीर केलं आहे आसाम आणि मेघालयात या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून सामन्याचं थेट प्रसारण दुपारी एक वाजल्यापासून होणार आहे या मालिकेसाठी निवड झालेला भूवनेश्वर कुमार जायबंदी झाल्यानं मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर त्याची जागा घेण्याची शक्यता आहे शिखर धवनच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मयांक अगरवालची निवड झाल्यानंतर भारतीय संघात झालेला हा दुसरा बदल आहे

बांग्लादेशाचे राष्ट्रपती अब्द्ल हमीद आणि प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ढाक्यात मिरपूर इथं शहीदांच्या स्मृतीस्थळावर प्रष्पांजली वाहिली भारतीय उच्चायुक्तांच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातही काल शहीदांच्या स्मरणार्थ संगीत आणि कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होता उतर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उतराखंड इथं अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवर्षावाम्ळे पारा खाली उतरला आहे दिल्ली पंजाब हरियाणा चंदीगड उतर राजस्थान आणि उतर प्रदेशात दाट ध्कं पडण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशात न्कत्याच झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसाम्ळे भूस्खलन होण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे

सतत होणाऱ्या हिमवर्षावामुळे राष्ट्रीय महामार्ग लागोपाठ तिसऱ्या दिवशी ही बंद राहिल्याने जम्म् काश्मीर खोऱ्याचा जगाशी संपर्क त्टला आहे तर वैष्णोदेवी या तीर्थस्थानाची हेलिकॉप्टर आणि रोपवे सेवा खंडित करण्यात आली आहे

उत्तर प्रदेशात गारपीट आणि पावसामुळे तापमान उतरल आहे मध्यप्रदेश आणि छतीसगढमधे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्यप्रदेशातल्या काही भागांसह ओदिशाच्या किनारपट्टी भागात दक्षिण आसाम मेघालय मणिपूर आणि मिझोराम इथं काही ठिकाणी सकाळच्या वेळी दाट ध्कं असेल